भाजपा नेते जे

नड्डा यांनी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसी इथून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गांधीनगर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह लखनौ आणि नितीन गडकरी नागपूर इथून निवडणूक लढवणार आहेत

हंसराज अहिर चंद्रपूर संजय धोत्रे अकोला सुभाष भामरे धुळे हीना गावित नंद्रबार अशोक नेते गडचिरोली रामदास तडस वर्धा कपिल पाटील भिवंडी रावसाहेब दानवे जालना गोपाळ शेट्टी उत्तर म्ंबई पूनम महाजन उत्तर मध्य म्ंबई स्जय विखे पाटील अहमदनगर प्रीतम म्ंडे बीड संजयकाका पाटील सांगलीरक्षा खडसे रावेर सुधाकरराव शृंगारे लातूर

भाजपनं आज सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतल्या विधानसभा निवडण्कांसाठी उमेदवारांची यादी नवी दिल्लीत प्रसिद्ध केली

हरियाणातल्या नलवा इथले भारतीय लोकदलाचे आमदार रणबीर गंगवा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भारतीय सोशल मीडिया आणि मोबाईल संघटना म्हणजे आयएएमएआयनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ऐच्छिक आचारसंहिता लागू केली आहे

फेसब्क व्हॉट्स अप ट्विटर आणि ग्गलसह आयएएमएआय आणि इतरही मोबाईल संघटनांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या या आचारसंहितेच्या अंतर्गत माहिती देणारी उच्चस्तरीय व्यवस्था लागू केली जाणार आहे या अंतर्गत निवडण्कीच्या दरम्यान संबंधित प्रकरणी कडक कारवाई करण्यासाठी एक समर्पित दलाची स्थापनाही करण्यात आली आहे या व्यवस्थेत राजकीय पक्षांच्या जाहिरातींची पारदर्शकता निश्चित करण्याचीही तरतूद आहे तातडीनं लागू करण्यात आलेल्या या आचारसंहितेचा उद्देश निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कायम राखण्याचा आहे

राज्य म्ख्य निवडणूक अधिकारी डॉ एस म्रली कृष्णन यांनी गांधीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहीती दिली

जम्मूमध्ये नियंत्रण रेषेलगत सुंदरबनी इथं पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला संरक्षण सूत्रांनी जम्मू आकाशवाणीला सांगितलं की पाकिस्तानी सैन्यानं पालनवाला जोगवान आणि केरी क्षेत्रात भारतीय चौक्यांना लक्ष्य करत विनाकारण तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला भारतीय सैन्यानं त्याला जोरदार प्रत्युतर दिलं परंत् एक भारतीय जवान ठार झाला काही वेळ हा गोळीबार सुरू होता याच भागात पाकिस्तानी गोळीबारात मंगळवारीही एक जवान शहीद झाला होता जम्मू कश्मीरमधे बाराम्ल्ला आणि बंदीप्रा जिल्ह्यात तीन ठिकाणी दहशतवादी विरोधी मोहिम सुरु असून यावेळी काही ठिकाणी गोळीबार झाल्याचं वृत्त आहे दरम्यान जम्मू कश्मीरमधे बाराम्ल्ला जिल्ह्याच्या सोपोरे क्षेत्रात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले त्यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर लष्कर जम्म् कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं शोधमोहीम स्रु केली

होळीचा रंगोत्सव आज देशभरात पारंपारीक पध्दतीनं साजरा होत आहे वाईट प्रवूतींवर चांगल्याचा विजय आणि वसंत ऋत्यं आगमन अधोरेखित करणारा सण म्हणजेच होळी आज सकाळीच मथ्रा इथं म्हणजेच कृष्णजन्मला त्या मथ्रेत होळी उत्सवाला प्रारंभ झाला बिहारमध्येही या उत्सवात गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं बिहारमधल्या आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हा सण विदेशातही उत्साहात सुरू आहे श्रीलंकेत कोलंबोसह इतर प्रदेशातही होळी निमितानं कार्यक्रम होत असून भारतीय सांस्कृतिक केंद्रानं भारतीय उच्चाय्क्तालयाच्या साह्यानं त्यांच आयोजन करण्यात आलं आहे नेपाळमध्ये फागू पौर्णिमा म्हणून सण साजरा होत आहे मुंबईतही आज सर्वत्र मोठ्या उत्साहात ध्ळवड साजरी झाली

चीननं पाकिस्तानला पाठीशी घालायचं थांबवून पाकिस्तानी भूमीवरून कारवाया करणा या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाकला आवाहन करण्याच्या कामी आंतरराष्ट्रीय समुदायाला साथ देण्याची जबाबदारी उचलली पाहिजे असं अमेरिकेनं म्हटलं आहे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर यांच्यावर जागतिक दहशवतवादी म्हणून शिक्कामोर्तब करण्याच्या संयुक्त राष्ट्रातल्या ठरावासमोर अडथळे उत्पन्न करण्याच्या चीनच्या भूमिकेबददल ट्रंप प्रशासनातल्या एका ज्येष्ठ अधिका यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रादेशिक स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करणं हे चीन आणि अमेरिकेचं सामायिक उद्दिष्ट असून अजहरला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात स्रक्षा परिषदेला येणा या अपयशाम्ळे या उद्दिष्टाला धक्का पोहोचेल असंही ते म्हणाले दहशतवादांचा बीमोड करण्यासाठी तसचं सुरक्षापरिषदेची जबाबदारी पेलण्यासाठी चीन आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली भारतावर पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर ते पाकिस्तानसाठी अतिशय अवघड होईल असा इशारा अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयब्बासारख्या दहशतवादी गटांवर ठोस आणि अर्थपूर्ण कारवाई करावी असं अमेरिकेनं पुन्हा एकदा पाकिस्तानला बजावलं आहे व्हाईट हाऊसच्या वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यानं ही माहिती दिली पाकिस्ताननं दहशतवादी गटांविरुद्ध शाश्वत कारवाई करावी अशी अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची इच्छा आहे असं हा अधिकारी म्हणाला

पीएनबी बँकेला फसवन इंग्लंडमध्ये फरार झालेला भारतीय हिरेव्यापारी नीरव मोदी याला ब्रिटिश अधिकाऱयांनी लंडनमध्ये केलेल्या अटकेचं भारतानं स्वागत केलं आहे वेस्टमिन्स्टर न्यायालयानं त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं की नीरव मोदीला लवकरात लवकर भारतात आणलं जावं या दृष्टीनं इंग्लंडमधील संबंधित अधिकाऱ्यांकडे भारत सातत्यानं या प्रकरणाचा सक्रीय पाठप्रावा करत आहे

आय टी न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा स्नावली आहे न्यायमूर्ती एम

आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वहीदुल्ला मायर यांनी सांगितलं की तेवीस लोक या स्फोटात जखमीही झाले आहेत मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा आघाडीचा एकेरी टेनिसपटू प्रज्ञेश ग्णेश्वरन यानं म्ख्य ड्रॉ मध्ये प्रवेश केला आहे